यावेळी तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते राज्याची विविध क्षेत्रात आगेकूच सुरू असून सर्व जातीधर्मांमध्ये सद्भाव राहणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुंबई इथं मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर ते बोलत होते आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले

हा महाराष्ट्र एक संघ आहे

आणि एक अतिशय बलशाली अश्या प्रकारचे महाराष्ट्र आपण तयार करू एक बलशाली भारत आपण तयार करू भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी जी जी स्वप्न पाहिली होती

औरंगाबाद शहराच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ दीपक सावंत यांनी दिली आहे औरंगाबाद इथं आज विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या मुख्य ध्वजारोहणानंतर ते बोलत होते जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देताना सावंत म्हणाले जिल्ह्यात तुटीची अधिक लागवड एकाच हंगामात झालेली असुन राज्यात आपल्या जिल्ह्याने प्रथम क्रंमाक पटकावलेला आहे

आरोग्य हा महत्वपूर्ण विषय असून जिल्ह्यातील विविध योजना यशस्वीरित्या राबविल्या जात आहे राज्यात सर्वत्र स्वातंत्र्यादनाचा उत्साह असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नंदरबार इथं पालकमंत्री जयकूमार रावल यांच्या हस्ते धुळे इथं पालकमंत्री दादा भूसे पालघर इथं पालकमंत्री विष्णू सावरा कोल्हापूर इथं पालकमंत्री चंद्रकांत पाटील गोंदिया इथं पालकमंत्री राजकुमार बडोले ठाणे इथं पालकमंत्री एकनाथ शिंदे वाशिम इथं पालकमंत्री संजय राठोड नवी मुंबईत महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर तर सातारा इथं पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं नांदेड शहरापासून जवळच असलेल्या चीमेगाव इथल्या प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित गावकऱ्यांना तंबाखू सेवनमुक्त होण्याची शपथ देण्यात आली भारतीय जनता पक्षानं वन नेशन वन इलेक्शन असा नारा दिला असला तरी मुळात आधी एक देश एक कायदा करावा अशी मागणी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोतल होते भाजपा वेगवेगळ्या मुद्यांवर प्रसिद्धी मिळवत असली तरी देशात असलेली नाराजी लपून राहिली नसून येत्या सार्वत्रिक निवडणुकीत ही नाराजी दिसेल असंही ते म्हणाले

याबाबतचं परिपत्रक शासनानं जारी केलं आहे

कोळसा खाणक्षेत्राच्या वाटपासाठी निवड समितीवर प्रभाव टाकल्याचा आरोप या सर्वांवर आहे